होणार वितरण लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर सोनिया गांधी रायबरेलीतून तर राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार

या दौन्यात ते सर्वप्रथम वाराणसी धिल्या काशीविधनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर या देवळाकडे जाणाऱ्या मार्गाचं सुशोभिकरण आणि दुरुस्तीकामाचं भूमीपूजन करतील वाराणसीमधल्या दीनदयाळ हस्तकला संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय महिला उपजीविका बस्कीत ते सहभागी होणार आहेत

लखनौ ील्या मेट्रोरेल्वेचं उद्घाटन झाल्यानंतर ते एका जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत गाझियाबाद ीील्या विमानतळावर उभारलेल्या टर्मिनलचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे गाजियाबादमधल्या मेट्रो च्या दिलशाद उद्यान शहीद स्थळ स्थानकार्च उद्घाटन त्यांच्या इस्ते होणार आहे या मेट्रो कॉरिडॉर मध्ये आठ स्थानकं असतील राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी मध्यस्थीबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतुत्वाखालच्या पाच न्यायधिशांच्या घटनापीठानं बुधवारी याप्रकरणी विविध पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर आपला निर्णय राखून ठेवला होता हा खटला केवळ मालमत्तेचा नसून मन आणि भावनेचा असून त्यावर परस्पर सामंजस्यानं तोडगा काढण्यासाठी संभाव्य मध्यस्थांची नावं सुचवावीत अंस न्यायालयानं पक्षकारांना सांगितलं होतं अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीचं वाटप सुन्नी वक्फ बोर्ड निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात समसमान करावं या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे

समानतेचा विचार करा हुशारीनं निर्मिती करा बदलासाठी नवनिर्मिती करा ही या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना आहे महिला आणि मुलींनी नवनिर्मितीवर भर देऊन स्त्री पुरुष समानतेचं लक्ष्य साध्य करावं हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकातल्या कामगार चळवळीतून या दिवसाचा उदय झाला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना आणि आपल्या यशानं देशाला वघ्रि प्राप्त करून देणाऱ्या भारतीय कन्यांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिलांचं अधिकाधिक सक्षमीकरण करण्याकडे आणि स्त्रीपुरुष समानतेवर सातत्यानं भर देत महिलांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याकडे भारतीय समाजाची वाटचाल सुरूच राहील असा विश्वास राष्ट्रपर्तींनी व्यक्त केला आहे

महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि संस्थांना महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत स्त्री पुरुष गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी असामान्य कामगिरी केल्याबद्दल यंदा एक खिडकी केंद्र आणि राज्यासाठीही नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे

निर्यात केंद्रीत निर्णय निर्यात वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि संभाव्य समस्यांवर तातडीनं उपाययोजना केल्यामुळे गेल्या सहा वर्षात व्यापारी निर्यात वाढली आहे असं ते म्हणाले सर्व मोठया क्षेत्रांसाठी आपल्या मंत्रालयानं कृती आराखडा तयार करुन त्याचा पाठपुरावा केल्यानं तसंच धोरणात्मक बदल प्रत्यक्षात अमलात आल्यानं भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठयावर आहे असं प्रभू यांनी सांगितलं भारत आणि पराये यांच्यात परस्पर हिताच्या क्षेत्रांमधे व्यापार सहकार्याच्या अधिक शक्यता शोधण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे भारत परावे व्यापार मंचाला संबोधित करताना त्यांनी ही गरज मांडली परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटखर ही माहिती दिली आहे पराग्वे भेटीत नायडू यांनी पराग्वे अध्यक्ष मारियो एब्दो बरिटेज उपाध्यक्ष द्यूगो वेलाज़क्वेज तसंच तिथल्या संसदेच्या वरीष्ठ सभागृहाचे अध्यक्ष सिल्वियो ओवेलर यांची भेट घेतली या यशस्वी दौऱ्यानंतर नायडू कोस्टाटरिकाला रवाना झाले

पक्षाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या सध्याच्या अमेठी मतदारसंघातून तर संयुक पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत

माजी केंद्रीय मंत्री आर पी एन सिंह यांनी कुशीनगरमधून सलमान खुर्शीद यांना फरूर्खाबाद तर जतीन प्रसाद यांना धौरहरा ड्रून उमेदवारी दिली आहे गुजरातमधल्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत वडोदरा मतदारसंघातून प्रशांत पटेल तर आणंद मतदारसंघातून भरतसिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे

यामुळे साखर कारखान्यांमधली रोकड क्षमता वाढणार आहे ब्रेनॉल मिश्रीत पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत ब्रेनॉल च्या पुरवठ्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होईल परिणामी ऊस उत्पादकांचे परीवेळेत चुकते करायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे

या निर्णयामुळे शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सामाजिक तसंच शक्तणिक दृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देण्यासंदर्भात घटनात्मक तरतुदींचा लाभ मिळू शकेल त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होऊन रिक्त पदांवर भरती होऊ शकेल

भारताचे किदम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी ऑल िक्विंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे बी साई प्रणितचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं

उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतची गाठ अव्वल मानांकित केंटो मोमोटा या जपानच्या खेळाडूशी तर सायना नेहवालची गाठ अव्वल मानांकित झू यिंग ताई या तघ्रीनच्या खेळाडूशी पडणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रांची क्रिं होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकले असून आज सामना जिंकत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील

तालिबान्यांनी उलाम साहिब भागातल्या एका चौकीवर हल्ला केल्यानं ही तातडीची कारवाई करावी लागली असं अफगाणिस्तानच्या सूत्रांनी सांगितलं तर चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याचं तालिबान्यांचं म्हणणं आहे

संयुक राष्ट्र शरणार्थी उच्चायोगानं काल हा अहवाल प्रसिद्ध केला